नवे कृषी कायदे शेतकरी हिताचेच केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांची ग्वाही

केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये उद्या चर्चेची चौथी फेरी

त्याचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास केल्यानंतरच ते लागू करण्यात आले आहेत असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते शेतकरी वर्गाला त्याबाबत काहीही शंका हरकती किंवा विरोध असल्यास सरकार त्याबाबत चर्चा करण्यास तयार आहे मात्र त्यासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारणं योग्य नाही असंही तोमर म्हणाले बैठक देशातील कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रशांबाबत विचार विनिमय करून त्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते शेतकरी वर्गाचे या कायद्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी त्यांना त्यातील विरोधी वाटणारे विशिष्ट मुद्दे आणि पैलू समजावून सांगावेत असं या बैठकीत ठरविण्यात आलं प्रकाश जावडेकर देशातील शेतकऱ्यांचे हित आणि कल्याण या बाबींना सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठीच गेल्या वर्षीपासून पिकांना किमान आधारभूत किंमत आणि वाजवी दर वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जावडेकर यांनी आज केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे उद्या बैठक दरम्यान सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यात उद्या पुन्हा चर्चा होणार आहे

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी काल पंजाबमधील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी या प्रश्नाबाबत चर्चा केली होती या बैठकीमध्येही सरकार शेतकरी कल्याणासाठी कायमच कटिबद्ध असून कृषिविकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे असं प्रतिपादन या मंत्री द्वयांनी केलं होतं

यामध्ये मास्क न वापरणाऱ्या लोकांना दंडाची तरतूद असून खरेदीसाठीच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत या नव्या सूचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रातील बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत

बाजारपेठांमध्ये दररोज काम सुरू करण्यापूर्वी प्रत्येक दुकान सॅनिटाईझ करावं दुकानाच्या प्रवेशद्वारापाशी सॅनिटाईझर ठेवावं इत्यादी बाबी बंधनकारक करण्यात आल्या आहेत दुकानात येणाऱ्या आणि काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचं शारीरिक अंतर राहील याची खबरदारी दुकानदारांनी घ्यावी असं ही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये राहणारे दुकानदार आणि दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी यांना बाजारपेठांमध्ये जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे नव्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होतं आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित ठिकाणच्या व्यापारी संघटनांनी घ्यावी त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात असं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे सरकारनं मान्य केलेल्या किमतींना मास्कची विक्री करणारी यंत्रणा प्रत्येक बाजाराच्या प्रवेशद्वारापाशी आणि वाहनांच्या पार्किंगच्या जागेजवळ उभारावेत असंही यामध्ये सुचविण्यात आलं आहे

बाधितांची संख्या कमी होत असतानाच मृत्यूदरही कमी राखण्यात यश आलं आहे

कोविड जग कोरोनावरील लस विकसित करणाऱ्या जगभरातल्या विविध कंपन्यांनी लसीच्या तातडीच्या मान्यतेसाठी संबंधित यंत्रणांकडे अर्ज केले आहेत

फायझर आणि बायोटेक यांनी युरोपीय महासंघाकडे काल मान्यतेसाठी अर्ज केला लसीला मंजुरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल रशियाच्या सहकार्यानं डॉ रेड्डीज तयार करत असलेल्या लसीची वैड्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉ

मुलेरिया भारतानं हिवताप अर्थात मलेरिया नियंत्रणात उल्लेखनीय काम केलं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे

जयशंकर परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर यांनी आज आपले ओमान देशाचे समपदस्थ बद्र अल्बुसैदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली

आंतरराष्ट्रीय प्रश्नांबाबत उभयतांमध्ये चर्चाही झाली रमेश पोखरीयाल निशंक देशातील विविध प्रकारचं तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमधून देण्याच्या दृष्टीनं आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निशंक यांनी एक कृतिगट स्थापन केला आहे केंद्रीय उच्चशिक्षण सचिव अमित खरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेला हा कृतिगट विविध शिक्षणतज्ज्ञ आणि लाभार्थीकडून मिळालेल्या सूचना आणि विचारांचा अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल महिन्याभरात मंत्रालयाला सादर करणार आहें याविषयीची एक उच्चस्तरीय बैठक आज निशंक यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली

खाण केंद्र सरकार सरकार खाण क्षेत्रात अनेक संरचनात्मक सुधारणा करत असल्याचं केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे खाण उद्योगात खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यासाठीच या सुधारणा केल्या जाणार असून यामुळे देशातल्या खनिज उत्पादनाला मोठी चलना मिळेल असा विश्वास जोशी यांनी व्यक्त केला

पॅरीस करार हवामानबदलासंबंधीच्या पॅरीस कराराची यथायोग्यअंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारनं एक उच्च स्तरीय आंतर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे पर्यावरण सचिव या समितीच्या अध्यक्षपदी असणार आहेत पॅरीस करारात ठरवून दिलेली कर्तव्य पूर्णकरण्यासाठी एक समग्र कृती आराखडा निश्वित करण हा या समितीचा मुख्य उद्देश आहे चौदा मंत्रालयांमधले वरिष्ठ अधिकारी या समितीचे सदस्य असतील पुढच्या वर्षीपासून पॅरीस कराराच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात नॉयडा इथं सर्व सोयी सुविधांनी युक्त अद्ययावत अशी जागतिक दर्जाची नवी चित्रनगरी अर्थात फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईमध्ये केली आदित्यनाथ यांनी गेले दोन दिवस मुंबईमध्ये तळ ठोकला असून ते चित्रपट क्षेत्रातील तसच उद्योग आणि व्यापारी विश्वातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा करित आहेत नॉयडाजवळ एक हजार हेक्टर क्षेत्रावर ही चित्रनगरी उभारण्यात येणार असून दिल्ली मथुरा आणि आग्रा जवळ असल्यानं इथे वाहतूक सोयीची होणार आहे सुरक्षितता शारीरिक अंतर सर्व सोयीसुविधा आणि स्थिर सरकार या सर्व बाबींच्या अनुकूलतेमुळे ही चित्रनगरी उपयुक्त आणि यशस्वी ठरेल कोणाच्याही विकासात अडथळा न आणता राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा आपला प्रयत्न आहे असं योगी आदित्यनाथ यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं

रोख्यांच्या माध्यमातून निधी संकलन करणारी लखनौ महापालिका ही देशातील नववी महापालिका ठरली आहे

आजमितीला जगात दोन दशलक्ष लोक विविध प्रकारच्या गुलामगीरीमध्ये अडकले असून दीड कोटी मूलं बालकामगार म्हणून काम करित आहेत

या काळात केरळ तामिळनाडुच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं तिथे अतिदक्षतेचा इशारा दिला आहे चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई के पळणीस्वामी यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला दोन्ही राज्यांना आवश्यक ती सर्व मदत केंद्राकडून मिळेल असं आश्वासन मोदी यांनी यावेळी दिलं

या काळात समुद्र खवळलेला असेल त्यामुळे या भागात मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे

तत्पूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला